द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून देशातल्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत प्रधानमंत्री बोलत होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित होते छोट्या शहरांमध्ये चाचण्याचं प्रमाण वाढवणं तसंच छोट्या क्षेत्रांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले कोरोना चाचण्या करणं रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध घेणं आणि उपचार करणं या तीन्ही गोष्टी गांर्भियानं व्हायला हव्यात असं सांगून मोदी यांनी हलगर्जीपणा न करता कोरोना संबंधित नियमांचं कठोर पालन करण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं राज्यात कोरोनाचा पुन्हा वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर पावलं उचलली जातील अशी ग्वाही मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिली महाराष्ट्र तसंच देशात तिरत्र अचानक झालेली रुग्णवाढ संभ्रमात टाकणारी आहे याची तज्ञ आणि संशोधकांकडून मीमांसा व्हायला हवी असं ते म्हणाले ही वाढ कोरोना विषाणूच्या स्वरुपात बदल झाल्यानं होत आहे का याविषयी मार्गदर्शन मिळायला हवं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केली लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्यात अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी अशी मागणी त्यांनी केली लसींचं उत्पादन वाढावं यासाठी हाफकिन स्टिट्यूटमधे कोविड लसींचं उत्पादन करावं लस उत्पादनासाठी पुढाकार घेणाऱ्या राज्यातल्या उद्योग आणि संस्थांना प्रोत्साहन द्यावं अशा सूचनाही त्यांनी प्रधानमंत्र्यांना केल्या

यावेळी केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यातल्या लसीकरणाबाबत तसंच कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्यांबाबत समाधान व्यक्त केल्याचं सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे ग्रहमंत्री अनिल देशमुख राज्याचे मुख्य सचिव यांच्यासह तिर संबंधित अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते आपत्कालीन परिस्थितींवर मात करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अभिनवतेला चालना देणारं वातावरण जगभर निर्माण व्हायला हवं आणि ते सर्वात जास्त गरज असलेल्या ठिकाणी पोचायला हवं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठीच्या लवचिक पायाभूत सुविधांच्या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते या महामारीतून वेगानं सावरण्याच्यादृष्टीनं हे वर्ष महत्वाचं ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याच्या मागणीसंदर्भांत निवडणूक आयोगानं नेमलेली समिती आपला अहवाल या महिना अखेरीस सादर करणार आहे केंद्रिय कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली याआधी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वाढवण्यात आली होती मतदार संख्येतली वाढ आणि महागाईमुळे खर्चाची मर्यादा वाढवावी अशी मागणी अनेक राजकीय पक्षानी केली आहे थिनॉल ब्लेंडिंग कार्यक्रम महत्त्वाचा असून याबाबत लवकरच एक विशेष धोरण आणणार असल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिली ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते

मात्र मोदी सरकारनं या कार्यक्रमाचं पुनरुज्जीवन केल्यामुळे धिनाची बचत होत असल्याचं त्यांनी सांगितलं ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी विविध योजना राबवत असल्याचं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेत सांगितलं कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेची चौथी फेरी महाविद्यालयस्तरावर पार पडल्यानंतर यंदाचे कृषी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र एक एप्रिलपासून सुरु होणार आहे वीस वीस आठवड्यांच्या दोन सत्रात येत्या डिसेंबरमध्ये शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यात येणार आहे नवीन कृषी शिक्षण धोरणांच्या आखणीसाठी तसेच यापुढे उच्च शिक्षणप्रवेशाच्या पात्रतेसाठी सामाईक प्रवेश परीक्षा सीईटी सोबतच बारावीच्या परीक्षेचे गुणप्रमाण निश्वित करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी

राज्यातील प्रवेश प्रक्रिया व आगामी कृषी शिक्षण धोरणासंदर्भात उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित होते यंदाचे कृषी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी झालेला विलंब लक्षात घेऊन शैक्षणिक सत्रातील सुड्ट्या कमी करुन तसेच शैक्षणिक तासिका वाढवून वीस वीस आठवड्यांच्या दोन सत्रात हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येणार आहे या समितीमध्ये शिक्षणतज्ज्ञांसह संबंधित क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असावा यासाठी डॉ रघ्रनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्याधर्तीवर नवीन कृषी शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करण्याचे निर्देश पवार यांनी दिले

लेफ्टनंट जनरल नरदिप नैथानी या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते लष्करी सेवेतल्या परिचारिका लष्करातले जवान आणि त्यांच्या कुंटुंबियांसाठी अत्यंत खडतर परिस्थितीत देश विदेशात आपली सेवा देत आहे याचा त्यांनी गौरव केला मुंबईचे पोलिस आयुक्त परमविर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळतील परमवीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जवाबदारी सोपवण्यात आली आहे रजनीश शेठ यांच्या कडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलं असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी देण्यात आली आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही राष्ट्रीय तपास संस्थेकडे द्यावा अशी आपली मागणी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते मनसूख हिरेन मृत्यूप्रकरणात उघड होत असलेल्या घडामोडी आणि प्रथमदर्शनी उपलब्ध पुराव्यांवरून सचिन वाझे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचं दिसत असतानाही एटीएसकडून योग्य कारवाई होत असल्याचं दिसत नाही अशातच हे प्रकरण मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्याच्या प्रकरणाशी संबंधित आहे

सचिन वाझे यांची कारकिर्द वादग्रस्त असतानाही शिवसेनेनं कोरोनाचं निमीत्त करून सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेतलं असा आरोप त्यांनी केला रक्षकच गुन्हे करू लागले तर सुरक्षेची जबाबदारी कोणावर आहे असा प्रश्न उपस्थित करण्यासारखी राज्यातली परिस्थिती असून हे सरकारचं अपयश असल्याची टीका त्यांनी केली भाजपाला राज्यातलं सरकार अस्थिर करायचं आहे म्हणूनच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याचं प्रकरण तसंच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात भाजपाचे नेते कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करत असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे फडणवीस यांनी त्यांना मिळालेला मोबाईल कॉलचा तपशील कुठून मिळाला हे सांगितलं नाही तसंच हा तपशील त्यांनी तपास यंत्रणांनाही दिला नाही असं करून फडणवीसच आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोपही सावंत यांनी केला

फक्त मराठी बाक्स सिनेमा आणि महा मुव्ही या खासगी द्रचित्रवाहिन्यांशी संबंधित या मालमत्ता आहेत मुंबई दिल्ली गुडगाव आणि वीरमधल्या जमीनी व्यावसायिक व निवासी मारती ताब्यात घेतल्याचं ईडीनं ट्विटद्वारे कळवलं आहे राज्यात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेल्या वाढीत मुंबईत दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त असल्याचं चित्र आहे या रुग्णवाढीमागे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यात नागरिकांकडून होत असलेली ढिलाई कारणीभूत आहे आणि त्याविरोधात प्रशासनानं कठोर उपाययोजना हाती घेतल्या असल्याचं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

त्यानंतर शहरासह जिल्ह्यातील दैनदिन जनजिवन पुर्व पदावर आले आहे

लसीकरण अधिक गतीने व्हावे यासाठी खाजगी हॉस्पिटल मध्ये मोफत लसीकरण केंद्र सुरू व्हावे यासाठी धुळ्यात आवाहन करण्यात आलेले होते

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते दिलीप गांधी यांचं आज दिल्लीमधल्या एका खाजगी रुग्णालयात निधन झालं

कोरोना संसर्ग झाल्यामुळे गेल्या मंगळवारपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते

भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तसंच भारतीय जनता पार्टी अहमदनगर शहराध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती अहमदनगर नगरपालिकेचे उपाध्ययक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं दिलीप गांधी यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्ःख व्यक्त केलं आहे राज्यात येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रातही येत्या शुक्रवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसंच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे